नवसारी इथं उभारण्यात येणाऱ्या निराली कर्करोग रुग्णालयाची पायाभरणी सिल्व्हासा इथंही सायलीमधे वैद्यकीय महाविद्यालयाचा कोनशिला समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे दरम्यान पंतप्रधान आज मुंबई दौऱ्यावर येत असून भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे

या प्रकरणातले इतर आरोपी लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी आणि मुलगा तेजस्वी यादव यांच्या जामिनाची मुदतही न्यायालयानं वाढवली आयआरसीटीसीच्या दोन उपाहार गृहांसाठी कंत्राट देताना भ्रष्टाचार केल्याचा या तिघांवर आरोप आहे

सर्वात प्रथम ही रेल्वे वाराणसी ते दिल्ली या रेल्वे मार्गावर धावणार आहे

रेल्वेमंत्री पियूष गोयल आज या गाडीला हिरवा झेंडा दाखवतील ग्जरातऐवजी मध्य प्रदेशातून दिल्लीकडे जाणारी ही पहिलीच राजधानी गाडी असेल यासोबतच मंबईतल्या रेल्वे स्थानकांवरच्या अनेक विकास कामांचं लोकार्पणही गोयल यांच्या हस्ते होणार आहे

उत्तर प्रदेश सरकारचे प्रवक्ते श्रीकांत शर्मा यांनी ही माहिती दिली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली काल लखनौमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

त्यामुळे सदर आरक्षणाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावण्याची विनंती राज्य सरकारनं केली आहे

या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निशुल्क क्रमांकावर मायजीओव्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी एप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कथालेखक डॉ नागनाथ पाटील यांची निवड करण्यात आली आहे ग्रंथदिंडी कथाकथन कवी संमेलन परिसंवाद असे अनेक कार्यक्रम संमेलनात होणार आहेत

पुरुष एकेरीतही भारताच्या किदांबी श्रीकांतचा पराभव झाल्यानं त्याचं या स्पर्धेतलं आव्हान संप्ष्टात आलं

महाराष्ट्रानं कालच्या दिवशी आठ सुवर्ण पदकांची कमाई केली संघानं मुष्टीयुद्धात पाच टेनिसमध्ये दोन आणि टेबल टेनिसमध्ये एक सुवर्ण पदक जिंकलं

हरियाणा दुसऱ्या तर दिल्ली तिसऱ्या स्थानावर आहे